उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रांगण तसेच महाळंगे बालेवाडी स्टेडियम येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते गारपीट अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करूनच रुग्णालय उभारणीचे काम वेळेत प्रर्ण करण्याच्या सूचना उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे दहा खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे तसेच हा विभाग उभा करण्यासाठी निधी देखील देण्यात यावा अशी विनंती या पत्रात केली आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आत्तापर्यंत साडेसातशेच्या आसपास कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत याकरीता बोर्डातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी कोविड सेंटर्स सुरू करण्यात आहेत त्या पार्श्वभमीवर हे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ

रणजित भोसले यांनी दिली

प्णे महानगरपालिका भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने मिशन झिरो हा उपक्रम राबविण्यात येत आहे

याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ शांतीलाल मुथ्था आदी उपस्थित होते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना बधितांचा आकडा पंचवीस हजाराच्यावर गेल्यानं आणि रोज जवळपास आठशे ते हजारच्या घरात रुग्ण संख्या वाढल्याने आता पिंपरी चिंचवडचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे अशी माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिली नियमांचे उल्लंघन आणि कोरोनाग्रस्त रुग्णांकड्रन अवाजवी बिल आकारणे या कारणामुळे पिंपरी चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटल सिटी केअर डी

या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई का करू नये असा प्रश्न या नोटिशीद्वारे समितीचे प्रमुख एन अशोक बाब्र यांनी केला आहे

पुणे पोलीस नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सातत्यानं करत असतात यात आता वाढ केली असून तपासकार्य आणि इतर सेवा देण्याचा प्रयत्नही ते करत आहेत अशी माहिती प्ण्याचे पोलीस आय्क्त के वेंकटेशम यांनी टिवट द्वारे दिली आहे डिजिटल तपास यंत्रणा ऑनलाईन तक्रार नोंदणी डिजिटल हजेरी आदी गोष्टींचा यात समावेश केला असल्याचं वेंकटेशम यांनी सांगितलं प्ण्यातील हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट अर्थात हातकागद संस्थेतर्फे यंदा पर्यावरणप्रक गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शाड्रची माती आणि कागदी लगद्यापासून या मूर्ती बनविलेल्या आहेत विविध प्रकारातील आकर्षक रंगसंगतीत आणि विविध उंचीच्या गणेशमूर्ती कृषी महाविद्यालय शिवाजीनगर जवळील हातकागद संस्थेच्या दालनात उपलब्ध आहेत

खासगी मैदानाचे मालक स्टाँलसाठी जास्त दराने भाडे घेतात त्यामुळे पालिकेने कमी दरात स्टॉल उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी स्टॉंल व्यवसायिकांनी केली होती

उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत